स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा देशातील आव्हानांना सोडविण्यासाठीचा नवीन उपक्रम असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

मात्र यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे तीन तर राज्य पोलिस दलाचे दोन जवान हतात्मा झाले शुक्रवारी सकाळी सुरू झालेली ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती यात नऊ जवान जखमी झाल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे

न्यायमूर्ती नजमी वजीरी यांनी या आरोपींसह अन्य दोघांनाही ती रोपे लावण्यास मदत करण्याची शिक्षा सुनावली आहे

लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती विवरण पत्रात न दिल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं वाड्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यावर वाड्रा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व दिलासा मिळाला आहे नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत मोहन अधिकारी यांचं आज निधन झालं

त्यांच्या निधनावर नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पृष्पकमल दहल यांनी शोक व्यक्त केला आहे मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक मेधा नार्वेकर यांना पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या उपाध्यक्ष आणि सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे व्हार्टन स्कूलमधून एमबीए पदवी मिळवलेल्या नार्वेकर एक जुलैपासून पदभार सांभाळतील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे सध्या त्या पेन्सिल्वानिया विकास आणि माजी विद्यार्थी संपर्क विभागाच्या वरिष्ठ सहयोगी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

या प्रकल्पामुळे कोकणातली बंदरे थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडली जाणार असून जागतिक व्यापारामध्ये गतिमानता आणण्यासाठी या मार्गाचा मोठा उपयोग होईल

परदेशी व्यापार जगताला या प्रकल्पाचा आणखी फायदा होऊ शकणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे